ते आज पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करत होते विरोधी पक्ष खोटा प्रचार करुन लोकांची दिशाभूल करत आहे असं सांगत विरोधी पक्षांवर त्यांनी जोरदार टीका केली स्वातंत्र्यापासून सत्तेवर आलेल्या पक्षांनी खोटी आश्वासनं देऊन कामगार आणि शेतकर्यांचा उपयोग राजकीय लाभासाठी केला असं ते म्हणाले कृषी क्षेत्राला दीर्घकाळ प्रतिक्षा असलेली मोकळीक नव्या कृषी विधेयकांमुळे मिळणार आहे असं ते म्हणाले सध्या अस्तित्वात असलेल्या बाजार समित्यांबरोबर देशभरात कुठेही आपलं उत्पादन विकणं आता शेतकर्यांना शक्य होणार आहे

या लाभांची माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचं आवाहन मोदी यांनी पक्षकार्यकर्त्यांना केलं किमान आधारभूत मूल्य दीडपट वाढवून तसंच शेतमालाची खरेदी अनेकपटीनं वाढवून सरकारनं या क्षेत्रात दीर्घकाळ आवश्यक असणाऱ्या सुधारणांची अंमलबजावणी केली असं ते म्हणाले शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी थेट त्यांच्या खात्यांमधे एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली किसान पतपत्राचा लाभ दुध उद्योग आणि मत्स्य उद्योगातल्या लोकांनाही मिळवून दिला

कामगार सुधारणा कायद्यांमुळे त्यांना समानता आदर आणि कायदेशीर हक्कांची हमी मिळेल असं प्रधानमंत्री म्हणाले माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे राज्याचा हेल्थ मॅप अर्थात आरोग्य नकाशा तयार व्हायला मदत होईल त्याद्वारे सदृढ आणि निरोगी महाराष्ट्र निर्माण करणं शक्य होणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यांनी आज द्रदृश्य प्रणालीद्वारे कोकण आणि पुणे विभागाचा कोरोनाविषयक आढावा घेतला या मोहिमेची राज्यभर अंमलबजावणी सुरु झाली आहे असं त्यांनी सांगितलं अनलॉक प्रक्रियेमधे आता दळणवळण आणि नियमित व्यवहार सुरु झाले असल्यानं कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याचा धोका आहे हे लक्षात घेऊन मास्क लावणं सुरक्षित अंतर राखणं आणि हात स्वच्छ ठेवणं या त्रिसुत्रीचं काटेकोर पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं कोकण विभागात ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी या योजनेचा निश्चित उपयोग होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला वैद्यकीय उपचारांसाठी वाढीव शुल्क घेणाऱ्या दवाखान्यांकडून पाचपट दंड वसूल करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत टोपे यांनी आज नागपूर इथं कोविड उपचाराबाबत आढावा घेतला आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी असलेल्या सहाशे खाटांची संख्या एक हजारपर्यंत वाढवावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली

प्लाझ्मा उपचारासाठी केल्या जाणाऱ्या न्यूक्लिक एसीड तसंच केमिलोमिनेसेन्स या दोन चाचण्यांसाठी बाराशे आणि पाचशे रुपये शुल्क घेता येईल असंही टोपे यांनी स्पष्ट केलं नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधीतांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या रेमडिसिव्हर इंजेक्शन्सचा साठा शासकिय रूग्णालयाच्या औषध विक्री केंद्रात उपलब्ध करून द्यावा असे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भूजबळ यांनी दिले आहेत

त्यावेळी या इंजेक्शन्सच्या टंचाईच्या तक्रारींबाबत त्यांनी माहिती घेतली ज्या खासगी औषध विक्री केंद्रात रेमडिसिव्हर इंजेक्शन्स ठेवले जातात त्याठिकाणी साठ्याच्या माहितीचा फलक दुकानाबाहेर लावावा असेही आदेश त्यांनी दिले

एका दिवसांत नमून्यांची कोविड चाचणी करण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे

यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातले आहेत

वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहे पण त्या बरोबर मृत्यूदर वाढतो आहे

सार्वजनिक वाहतुकीच्या व्यवस्था पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत ही सूट दिली असून याबाबतचा शासन निर्णय आज जारी केला आहे या शासन निर्णयानुसार दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे त्याचा परिणाम कार्यलयीन कामकाजावर होणार नाही याची काळजी संबंधित विभागांनी घ्यावी असंही या जीआरमध्ये नमूद केलं आहे कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूरच्या दीक्षा भूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम दीक्षा स्मारक समितीनं रद्द केले आहेत दीक्षा भूमीवर येणा या लक्षावधी भाविकांच्या गर्दीमुळे कोरोना संबंधी प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करणं अशक्य असल्यानं हा निर्णय घेतल्याचं स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी आकाशवाणीला सांगितलं

प्रसिद्ध पार्श्वगायक एस पी बालसुब्रमण्यम यांचं आज दुपारी चेन्नई इथं निधन झालं

महत्त्वाचे अनेक अंतर्गत अवयव निकामी झाल्यानं त्यांना कृत्रीम श्वसन यंत्रणेसह जीवरक्षक प्रणालीवर ठेवलं होतं

त्यांचं पहिलं गाणं त्यांच्या मातृभाषेत अर्थात तेलगूमधे होतं

हिंदीत आधी कमलहासन आणि नंतर सलमान खान यांच्यासाठी त्यांनी गायलेली गाणी लोकप्रिय ठरली संगीतकार इलिया राजा यांची सर्वाधिक गाणी त्यांनी गायली होती बालसुब्रह्मण्यम यांना सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसंच पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह चित्रपटसूष्टीतल्या अनेक मान्यवरांनी एस पी बालसुब्रह्मण्यम यांच्या निधनाबद्दल दूख व्यक्त केलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकसंदेशात संगीत ही भाषा प्रांत यांच्या पलिकडे असतं हे सिद्ध करणारे गायक या शब्दांत एस

बालसुब्रमण्यम यांना आदरांजली अर्पण केली आहे

राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार टोलच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ होते लहान वाहनांच्या दरात पात रुपयांनी वाढ झाली आहे

येत्या दोन दिवसात कोकणात आणि मराठवाड्यात ब याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली